राज्यांनी टाळेबंदीचा शेवटचा पर्याय म्हणून विचार करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

पालन केल्यास देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू असा विश्वास

कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रांचा तेरा कोटी टप्पा पार रेमिडिसिव्हवरचं आयात शुल्क रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

रामनवमीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम

पंतप्रधान राज्यांनीही टाळेबदीचा अगदी शेवटचा पर्याय म्हणून विचार करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं राज्यांनी श्रमिक मजुरांमध्ये विश्वास निर्माण करावा असंही ते म्हणाले देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल देशावासियांशी संवाद साधला लोकसहभागाच्या माध्यमातून कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताला नक्की यश मिळेल लोकांनी नियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संकट मोठं आहे परंतु सर्वानी एकत्र येऊन संकल्प करून धीराने या संकटाला हरवायचं आहे देशातल्या स्वयंसेवी संस्था युवा पिढी इतकंच नाही तर लहान मुलांनाही कोरोना नियमांबाबत जनजागृती करण्याचं आवाहन करत टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असेल असं पंतप्रधानांनी काल स्पष्ट केलं देशातल्या युवकांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना नियमांबाबत जनजागृती करावी तसंच घरातून कोणीही मोठी व्यक्ती विनाकारण बाहेर पडणार नाही याकडे बालकांनी लक्ष द्यावं असं आवाहन मोदी यांनी केलं

इस बार कोरोना संकट में देश के अनेक हिस्से में ऑक्सीजन की डिमांड बह्त ज्यादा बढ़ी है इस विषय पर तेजी से और पूरी संवेदनशीलता के साथ काम किया जा रहा है केंद्र सरकार राज्य सरकारें प्राइवेट सेक्टर सभी की पूरी कोशिश है कि हर जरूरतमंद को ऑक्सीजन मिले ऑक्सीजन प्रॉडक्शन और सप्लाई को बढ़ाने के लिए भी कई स्तरों पर उपाय किए जा रहे हैं राज्यों में नए ऑक्सीजन प्लांट्स हों एक लाख नए सिलेंडर पहुंचाने हों औद्योगिक इकाइयों में इस्तेमाल हो रही ऑक्सीजन का मेडिकल इस्तेमाल हो ऑक्सीजन रेल हो हर प्रयास किया जा रहा है कोरोनाच्या या संकटामुळे जनतेनं जो त्रास भोगला त्यांची आपल्याला पूर्ण जाणीव आहे ज्यांनी आपले जीवाभावाचे लोक या जागतिक साथीमध्ये गमावले त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत असं पंतप्रधान म्हणाले कोरोना विरुद्धच्या या लढ्यात आपल्या जीवांची पर्वा न करता काम करणाऱ्या कोरोना योदध्यांचे त्यांनी आभार मानले कोरोना संकटाशी लढत असताना केल्या जात असलेल्या विविध पातळ्यांवरील कामांची माहिती पंतप्रधानांनी दिली लस बैठक देशातील लस उत्पादकांना सरकारकडून उत्पादन आणि वाहतुकीबाबत शक्य ते सर्व सहाय्य केलं जाईलचं पण त्याचबरोबर लस मंजुरीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि शास्त्रशुद्ध केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे देशातील लस उत्पादकांशी मोदीयांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला सध्या चाचणी प्रक्रीयेमध्ये असलेल्या लसींना त्यांची शास्त्रशुद्धता आणि उपयुक्तता तपासून लवकरात लवकर मंजूरी देण्याच्या दृष्टीनं सरकारकडून पावलं उचलली जातील असं मोदी म्हणाले लस निर्मितीच्या यशाबद्दल आणि या काळातही जपलेल्या व्यावसायीकतेबद्दल त्यांनीदेशातील लस उत्पादकांची प्रशंसा केली आणि आभारही मानले

त्यामुळे रेमडिसिव्हिरचा पुरवठा वाढणार आहे आणि त्याची किंमत देखील कमी होऊ शकणार आहे या संदर्भात अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या एका अधिसूचनेत आयात शुल्कातील माफी या वर्षी ऑक्टोबरपर्यंत कायम राहील असं स्पष्ट केलं आहे केंद्रीय अर्थ सचिव आणि केंद्रीय औषधनिर्माण सचिव यांनी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची बैठकही घेऊन कोविड रुग्णांना देण्यासाठीच्या औषधाबाबत चर्चा केली ऑक्सिजनवर असलेल्या आणि मध्यम ते गंभीर असलेल्या रुग्णांसाठी निदानसंबंधित उपचारप्रणाली म्हणूनही रेमडिसिव्हिरला मान्यता देण्यात आली आहे रेमडिसिव्हिरचा पुरवठा उद्दिष्टांच्या निकषांनुसार करायला केंद्र सरकारनं सुरुवात केल्याचं औषधनिर्माण सचिवांनी सांगितलं रेमडिसिव्हिर हे रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता असेल तेव्हाच वापरणं अपेक्षित असल्यामुळं उच्चस्तरीय मंत्रिगटानं राज्यांना मंजूर केलेल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या प्रमाणावर आधारित हा पुरवठा असेल असं त्यांनी स्पष्ट केलं

आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्यात याबाबत सहमती झाल्याचं प्राइस यांनी स्पष्ट केलं अफगाणिस्तानमध्ये दीर्घकाळ शांतता प्रस्थापित होण्यासाठी वारंवार संपर्क साधत समन्वय साधण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली

त्यासाठी सर्व व्यवस्थांची पूर्तता झाली आहे मतदान सकाळी सात वाजता सुरू होणार असून ते संध्याकाळी साडेसहापर्यंत चालणार आहे

कोरोना साथ लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं एका वेळी मतदान केंद्रांवर दीड हजार ऐवजी एक हजार जणांनाच उपस्थितीची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे कोविडबाबत उपचार घेणाऱ्यांना टपालाद्वारे मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे रामनवमी शभेच्छा रामनवमीच्या उत्सवानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत गुणात्मक जीवन कसं जगावं ते श्रीरामांनी शिकवलं असं रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे सत्यवचन प्रामाणिकपणा आणि संयम या त्यांनी शिकवलेल्या मूल्यांचीआपल्याला कायम प्रेरणा मिळत राहील असंही त्यांनी संदेशात नमूद केलं आहे न्याय चांगलं प्रशासन आणि लोककल्याण यांच्याबाबत श्रीरामांही कटिबद्धता मानवतेला सतत प्रेरणा देत राहील असं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरद्वारे संदेश दिला आहे शिस्तीचं पालन करणं हा मर्यादा प्रुषोत्तम राम यांचा संदेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे भारत बायोटेक भारत बायोटेकनं हैदराबाद आणि बंगळूर इथल्या प्रकल्पांमधली उत्पादन क्षमता आणखी वाढवली आहे

मयर शेळके पारितोषिक वांगणी रेल्वेस्थानकावर अतुलनीय साहस दाखवणारे मयूर शेळके यांना रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी पन्नास हजार रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं आहे या रेल्वेस्थानकावर एक लहान मुलगा घसरून रेल्वे रुळावर पडला होता वांगणी रेल्वेस्थानकात पॉइंटमन म्हणून काम करणारे मयूर यांनी समोरून रेल्वे येत असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वेगानं धावत जाऊन त्या मुलाला वाचवलं होतं आयपीएल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात काल दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार